स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्त संगीताचार्य पंडित द

काणेब्वा प्रतिष्ठानतर्फे आयोजित खयाल यज्ञ या संगीत महोत्सवाच्या द्सऱ्या दिवशी आज त्यांनी सदिच्छा भेट दिली आणि पं जयतीर्थ मेवूंडी यांच्या शास्त्रीय गायनाचा आस्वाद घेतला यावेळी उपस्थितांशी संवाद साधून गडकरी यांनी महोत्सवाला शूभेच्छा दिल्या आणि सहभागी कलाकारांचं अभिनंदन केलं भीमसेन जोशी यांनी आपल्या अजरामर गायनातून संगीत सेवा केली या संगीत यज्ञातून पंडीतजींच्या स्मृती जागवून त्यांना आपण अभिवादन केलं ही चांगली गोष्ट आहे हा खयाल यज्ञ महोत्सव रसिकांच्या हृदयात कोरला जाईल असही गडकरी यावेळी म्हणाले पुण्यात यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सुरू असलेल्या या महोत्सवाचा समारोप उद्या होणार आहे जागतिक रेडिओ दिनानिमित्त केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकरांनी आज श्भेच्छा दिल्या आहेत रेडिओच्या माध्यमातून ग्रामीण भागाशी संवाद साधणं सोपं झालं आहे रेडिओचा प्रसार दिवसेंदिवस वाढत आहे असं जावडेकर यांनी आपल्या ट्वीटर संदेशात म्हटलं आहे जागतीक स्तरावरही आज रेडिओ दिवस साजरा केला जातो

रेडिओ हे संवादाचं भक्कम माध्यम आहे असं संयुक्तराष्ट्र संघाच्या सर्व साधारण सभेत या वर्षी जाहीर करण्यात आलं नवं जग नवा रेडिओ हा यावर्षीच्या रेडिओ दिनाचा विषय आहे दरम्यान डिजीटल रेडिओची प्रायोगिक तत्वावर होत असलेली चाचणी लवकरच पूर्ण होऊन त्यानंतर संपूर्ण देशात डिजिटल रेडिओची सुरुवात होईल असा विधास प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशीशेखर वेंपती यांनी व्यक्त केला आहे

याआधी लसीची पहिली मात्रा घेतलेले आणि त्यानंतर चार आठवड्यांचा कालवधी पूर्ण केलेले आरोग्य कर्मचारी दुसऱ्या मात्रेसाठी पात्र असतील असं राज्याच्या आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे

देशातल्या सर्व पॅसेंजर रेल्वेगाड्या कधी सुरु करायच्या याबाबत कोणतीही निश्वित तारीख ठरलेली नाही असं स्पष्टीकरण रेल्वे मंत्रालयानं दिलं आहे येत्या एप्रिल महिन्यापासून सर्व पॅसेंजर रेल्वे गाड्या नियभितपणे सुरू होतील असं वृत्त गेल्या काही दिवसांपासून माध्यमांमधे येत आहे मात्र हे वृत्त पूर्णतः खोटं आणि निराधार असल्याचं रेल्वे मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे

यात हळूहळू वाढ केली जाईल असं रेल्वे मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विक्वास ठेवू नये असं आवाहनही रल्वेनं केलं आहे बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात कोविड लसीकरणानं वेग धरला असल्याचं पालिकेच्या आरोग्य प्रशासनानं कळवलं आहे

गरजेनुसार ही संख्या वाढवली जाईल असं पालिकेच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे

झाडांच्या संरक्षणासाठी झाडांची खोडं लाल आणि पांढऱ्या रंगानं रंगवण्याच्या मुंबई महानगरपालिकेच्या कल्पनेमागचं कारण जाणून घेण्यासाठी मलेशियाचे मुंबईतले कॉन्सुल जनरल झैनल नझीर यांनी महापालिकेच्या भायखळा कार्यालयाला भेट दिली सिनोपिया आणि लाईम यांचा वापर करुन केलेल्या या रंगकामामुळे झाडांचं बुरशी आणि किटकांपासून संरक्षण होतं असं नझीर यांना यावेळी सांगण्यात आलं

कॉंग्रेस नेते राहल गांधी यांनी हम दो हमारे दो असं म्हणत नरेंद्र मोदी अमित शहा अदानी आणि अंबानी यांना अप्रत्यक्षपणे लक्ष्य केल्याच्या प्रयत्नाची केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी खिल्ली उडवली आहे ते आज पिंपरी चिंचवड धिं वार्ताहरांशी बोलत होते राहूल गांधी यांनी स्वत हम दो हमारे दो आजमावून पहावं असं ते म्हणाले राहूल गांधी हे शेतकरी आंदोलनांना चुकीची दिशा द्यायचा प्रयत्न करत आहेत सध्याच्या कायद्यात एवढंच आहे की शेतकरी आपला माल जिथे जास्त पैसे मिळतील तिथे विकू शकतात असं त्यांनी सांगितलं सर्व विरोधक एकवटले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न सुरू आहे देशभरातले सर्वच शेतकरी त्यांच्या विरोधात नाहीत असा दावाही आठवले यांनी केला आहे राज्यात बर्ड फ्लू मुळे कुक्क्टपालन उद्योगाचं अतोनात नुकसान झालं असून भविष्यात अशा रोगांमुळे होणारं नुकसान टाळण्यासाठी दुग्ध आणि पश् विकास विभाग आता या उद्योगासाठी पश्धन विमा योजना राबवणार आहे दुग्ध आणि पशुविकास मंत्री सुनील केदार यांनी आज नागपुरात ही माहिती दिली मुख्यमंत्री पशुस्वास्थ योजने अंतर्गत फिरत्या पशुंचिकित्सा वाहनांचं लोकार्पण केल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते

पशुंच्या मृत्युमुळे होणाऱ्या नुकसानीपेक्षा बर्ड फ्लू चा गाजवाजाच जास्त होत असल्यानं पोल्ट्री उद्योगाचं मोठं नुकसान होत आहे

सांगली महापालिकेच्या नव्या महापौर पदासाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँप्रेसनं मोर्चेबांधणी सुरू केली आहे

त्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँप्रेसचे प्रदेशाध्यक्ष उद्या सांगलीत जाणार आहेत स्वतंत्र बैठका घेऊन याबाबत तयारी केली जाणार आहे

यासंदर्भात काल पवार यांच्या अध्यक्षतेखील जिल्हा वार्षिक योजनेची बैठक झाली हा निधी जिल्ह्यातल्या पर्यटनाचा शाश्वत विकास आणि वाढ तसंच स्थानिकांसाठी रोजगार निर्मितीकरता वापरला जाईल असं पवार यांनी सांगितलं जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्यासह संबंधित अधिकारी या बैठकीला उपस्थित होते

पुढील वर्षापासून जून अखेरपर्यंत आगाऊ कर भरणारे नागरिक हा लाभ घेऊ शकतात अशी माहितीही त्यांनी दिली

ही नोंदणी ऑनलाईन नोंदणी करावी अशी सूचना नाफेडनं केली आहे केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत ही खरेदी केली जाईल यासाठी जिल्ह्यात हिंगोली कळमनुरी जवळा बाजार वसमत सेनगाव साखरा अशी सहा खरेदी केंद्र निश्वित केली आहेत नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या तालुक्यातल्या केंद्राच्या ठिकाणी संपर्क साधावा असं आवाहन जिल्हा पणन अधिकान्यांनी केलं आहे जळगावच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात काल अभियांत्रिकी शास्त्र आणि तंत्रज्ञानामधले उदयोन्मुख कल याविषयावरची आंतरराष्ट्रीय परिषद काल झाली

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला उतरलेल्या भारताच्या डावाची सुरुवात खराब झाली

उत्तर मध्य महाराष्ट्र आणि लगतच्या भागात चक्रीय चक्रवात तयार झाला आहे केरळ किनारपट्टीपासून या चक्रवातापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे मध्य महाराष्ट्रात काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे तर राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होतं